पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी द्विटरद्वारे सांगितलं पाकिस्तानातून भारतात ताजी फळं सिमेंट पेट्रोलियम उत्पादन कमावलेली कातडी तसंच मोठ्या प्रमाणावर खनिजाची आयात होते

न्कत्याच भूषण क्मारच्या टी सिरीज कंपनीनं गायक राहत फतेह अली खान आणि आतिफ असलम यांच्या सोबत दोन अल्बम बनवले होते

सायंकाळी सात वाजता पैठणगेट येथून मोर्चाला प्रारंभ होईल काळा चबुतऱ्यावर हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून याचा समारोप होईल

काल सामन्याच्या शेवटच्या दिवशी विदर्भानं पहिल्या डावातल्या धावांच्या आघाडीवर शेष भारत संघावर मात केली

सामन्यानंतर विदर्भ संघाचा कर्णधार फैज फैजल यानं या सामन्यातल्या पारितोषिकाची रक्कम पुलवामा हल्ल्यातल्या शहिदांच्या कुटुंबीयांना देणार असल्याची घोषणा केली

क्रिडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते काल या स्पर्धेचा प्रारंभ झाला